यासाठी उमेदवारांना उत्पन्नाच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जाईल खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणं उमेदवारांना ऐच्छिक असणार आहे

सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधीन हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातल्या प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या निर्णयासही मंत्रिमंडळानं काल मंजूरी दिली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येईल

या प्रकल्पाचं स्वरुप आणि प्राधान्य ठरवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही काल राज्यमंत्रिमंडळानं घेतला या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणे निबंध वक्तत्व स्पर्धा परिसंवाद तसंच एकांकिकांचं आयोजन करण्यात येईल

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली विलिनीकरण करण्यात आलेल्या सर्व माध्यम विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या हिताची संपूर्ण काळजी घेण्यात आली असून कोणालाही सेवेतून कमी केलं जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं देशात डीटीएच सेवा प्रवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमधल्या सुधारणांनाही केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजूरी दिली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

पाच वर्षात चार कोटींपेक्षा जास्त अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी ही पोस्ट मॅटि़क शिष्यवृत्ती योजना आहे

या कार्यक्रमात पंतप्रधान सहा राज्यातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधि आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयांबाबत हे शेतकरी आपले अनुभव सांगणार आहेत

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले

तसंच पर्यटन स्थळांवरील मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी पर्यटन विभागाकडून मानक प्रणाली जारी करण्यात येणार आहे याठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारनं यापूर्वी जारी केलेल्या कोविड प्रतिबंधाच्या नियामंचं पालन करणं बंधनकारक असल्याचं या आदेशात म्हटलं आहे

मुंबईत कृषि मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला काही पुरस्कारांचे निकष बदलण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली युवा शेतकरी आणि शास्त्रज्ञांसाठी कृषी संशोधक या नव्या प्रस्कारांचा समावेश करण्यात आला आहे निवड आणि शिफारशी बाबतच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणि एकसुत्रीपणा येण्यासाठी पुरस्कारांच्या निकषांमध्येही बदल करण्यात आले असल्याचं भुसे यांनी सांगितलं

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया होणार असून यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद प्णे यांच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ए ए डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर येत्या शनिवारपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल याबाबत सविस्तर सूचना प्रवेश नियमावली आणि रिक्त जागांची माहितीही या संकेतस्थळावर देण्यात आली आहे

जालना आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर औरंगाबाद नांदेड हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भारतीय खेळ प्राधिकरण साई अंतर्गत असलेल्या जलतरण तलाव आणि हॉकी मैदानाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे तलवारबाजीच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या कोनशिलेचं अनावरणही रिजिजू यांच्या हस्ते होणार आहे

नागरीकांनी ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा करावा आणि संबंधित बँकेकड्रन याबाबतचे दस्त प्राप्त करुन घ्यावे दस्तऐवज नोंदणीची सुविधा शनिवारीही सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे

विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधान परिषद सदस्यातून एका सदस्याची नियुक्ती करण्यात येते त्या जागेवर चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे

काल मुंबईत या दोघांचीही भेट घेऊन त्यांनी याबाबतचे निवेदन सादर केलं

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सियाचीन सीमेवर गस्ती दरम्यान त्यांना वीरमरण आलं होतं जालना जिल्ह्यातल्या भिवपूर इथले सैनिक गणेश गावंडे यांच्या पार्थिव देहावर काल भिवपूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पूणे इथं कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला सातारा तालुक्यातल्या चिंचनेर निंबचे हुतात्मा सैनिक सुजित किर्दत यांच्या पार्थिवावरही काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

त्यामुळे भक्तांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असं आवाहन देवस्थान विश्वस्त मंडळानं केलं आहे

त्यांना सोडवण्यासाठी आमदार फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यावर हा मोर्चा काढण्यात आला होता

त्यामुळे ही यात्रा मर्यादित स्वरुपात भरणार आहे जनावरात होणारा लंम्पी आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता या यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीनं भरवण्यात येणारे स्टॉल्स क्रषि प्रदर्शन पश् प्रदर्शन बचत गटांचं वस्तू प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार नसल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी स्पष्ट केलं

शेतकऱ्यांनी नोगा या चिन्हा खाली मूल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा असंही भुसे यांनी काल झालेल्या एका बैठकीत सांगितलं